याठिकाणाहून हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर ही चकमक उडाली होती

गुरुप्रबच्या निमित्तानं अमृतसर मधल्या सुवर्णमंदिरासह ठिकठिकाणच्या ग्रुद्वारांमध्ये अखंड पाठाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच नगर कीर्तन आणि शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब याचं अखंड पठण असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत नांदेड इथल्या श्री संचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारात पहाटेपासूनच प्रार्थना शबदकीर्तन सुरू आहे विशेष लंगरचं देखिल आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी विविध नद्यांमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी केली आहे बीड जिल्ह्यांत मन्मथ स्वामींच्या यात्रेसाठी महाराष्ट्र तसंच कर्नाटकातून भाविक येत आहे कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीकाठावरच्या पाणवठ्याच्या सर्व ठिकाणी आज पहाटे दीपप्रज्वलन करण्यात आलं वर्षातून एकदा येणारा कार्तिक स्वामी दर्शन दुर्मिळ योग आणि त्रिप्रारी पौर्णिमेनिमित्त नागरिकांनी नदीकीनारी गर्दी केली होती यानिमित्त कोल्हापूरमधील पंचगंगेच्या घाटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

या तिघांचा माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे न्यायमूर्ती बी पी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सतरंग कोतवाल यांच्या खंडपीठानं काल हा निर्णय दिला येत्या पाच डिसेंबर पर्यंत प्रणे पोलीसांनी यासंदर्भात शपथपत्र दाखल करावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत पोलीसांचा आपल्या बाबतचा प्रथम माहिती अहवाल रद्द करावा अशी मागणी नवलखा यांनी न्यायालयाकडे केली होती त्यावर सरकारी वकील अरुणा पै यांनी तीव्र आक्षेप घेतला पोलिसांनी दाखल केलेल्या शपथपत्रापासून एका आठवड्यात शपथपत्र दाखल करुन आपली बाजू मांडावी असंही न्यायालयानं या तिघांना बजावलं आहे

सरकारनं खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवलेल्या खेलो इंडिया या धोरणाचा भाग म्हणून हे चित्रपट रसिकांना विनामूल्य दाखवण्यात येत आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या सरकारी रुग्णालयं उपाहारग्रहं सरकारी कार्यालयं प्रशासकीय कार्यालयं अदिवासी वसतीगृहं आणि सरकारी विश्रामगृहाच्या वीज्पुरवठ्यात यामुळे कपात होऊ शकेल

ब्रुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी या मार्गालगत नवनगर निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती समुद्धी महामार्गचे जिल्हा समन्वयक मधुसूदन खडसे यांनी दिली राज्यामध्ये समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रभावी आणि गतीमानपणे राबवण्यात बुलडाणा जिल्हा अव्वल ठरला असल्याचं ते म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतांना राज्याचा ऱ्हास झाला आहे त्यामुळे परिवर्तनाची गरज असून जनतेनं काँग्रेसला साथ द्यावी असं आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे नाशिक इथून काल काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ झाला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपानं राम मंदिराचा विषय काढला आहे त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं सांगून लोकसभा निवडण्कीसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट काँग्रेस पक्ष बांधत असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं